कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत विद्यमान तसंच माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनातले दिवंगत सदस्य अरुण जेटली जगन्नाथ मिश्रा राम जेठमलानी गुरुदास दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली प्रस्ताव मांडला सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव भारतीय रिपब्लीनकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवणीला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतरही नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या माजी सदस्य सुषमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास प्कारला मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातच अध्यक्षांनी सदनाचं प्रश्नोत्तराच्या तासाच कामकाज सुरू ठेवल शून्य प्रहरापूर्वी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी काश्मीरचा मुद्दा मांडत अब्दुल्ला यांच्यावरचे कथित प्रतिबंध हटवण्याची मागणी केली द्रमुकचे टी आर बालू यांनी अब्दुल्ला यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांच्यावर लावलेले प्रतिबंध बेकायदा असल्याचं नमूद केलं तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनीही अब्दुल्ला यांच्यावरचे प्रतिबंध हटवण्याची मागणी केली

शिवसेना खासदारांनी आज सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली खासदार संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते

काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस पक्षानं आघाडी करुन निवडणूक लढवली असल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रच निर्णय जाहीर करतील असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सांगितलं आहे दोन्ही पक्षांचे राज्यातले नेतेही या बैठकीला हजर राहण्याची शक्यता या बाबतच्या वत्तात वर्तवण्यात आली आहे

ते आज यवतमाळमध्ये बोलत होते भाजपमधले आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्यामुळेच भाजप नेत्यांमध्ये चलबिचल होत असल्याचं ठाकरे म्हणाले

करीम हुंडेकरी आज पहाटे नमाज पठणासाठी मशिदीत जात असतांना चार ते पाच जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घालून नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत

उद्या विविध कार्यालयांत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली जाणार असून एकात्मता संदेश देणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत या सप्ताहात दुबेल घटक व्यक्तींना इंदिरा आवास तसंच इतर योजनांतील घरांचं वाटप भूमिहीन मजूरांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे